लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस

सैनी हे यावेळी उपस्थित होते पोयोनियर कोअर या विभागाला गौरवशाली इतिहास आहे

या दलाने दोन्ही महायुद्धे तसंच भारत पाकिस्तान फाळणी याप्रसंगी विशेष कामगिरी बजावली प्णे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर विजेचे खांब तसच विद्युत वाहक तारा बसवण्याचं काम सध्या सुरू आहे

राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागातर्फे तारकपूर आगारातून खास महिलांसाठी आजपासून नगर पुणे अशी एसटी बस सूूू करण्यात आली आहे या बसची सुरुवात महिला वाहक संध्या हाळगावकर यांच्या हस्ते करण्यात आली

नंदरबार जिल्ह्यातील अक्कलक्वा तालुक्यातील कंजाला इथं अतिदर्गम सातप्डा पर्वतातील एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत प्णे जिल्ह्यातील विविध आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे बंधनकारक आहे तसच भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे

दोषी आढळणाऱ्या आस्थापनांवर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे

कोंढवा येथील नॅशनल इन्स्टिट्य्र्ट ऑफ बँक मॅनेजमेंट एनआयबीएम येथे बँकींग ऍन्ड फायनान्स या विषयावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला या प्रशिक्षणास आशिया खंडातील आणि दक्षिण आफ्रिकेतील देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता

भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसीठी आज सातारा रस्त्यावरील बीएसएनएलच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय उषोषण केले बीएसएनएलचे तीनशेहून अधिक कर्मचारी या दिवसभराच्या आंदोलनात सहभागी झाले होते

जखमींना उपस्थित काही नागरिकांनी आणि पोलिसांनी जवळील दवाख्यान्यात उपचारासाठी दाखल केले आहे अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले शहरातील दिवस आणि रात्रीच्या तापमानातील मोठ्या फरकामुळं डेंग्यू आणि अन्य विषाणूजन्य रोगांना मोठ्या प्रमाणावर आमंत्रण मिळत असून एका खासगी रुग्णालयात काल आणखी एका महिलेचं डेंग्युमुळं निधन झालं

गेल्या महिन्याच्या तुलनेत मात्र शहरातील डेंग्यू रुग्णांमध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहे

म्हाळूंगे बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सबज्युनियर महिला गटाच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत आज पुणे संघानं अजिंक्यपद पटकावलं

प्ण्याची मनश्री शेंडगे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडुचा पुरस्कार देण्यात आला पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

नमस्कार